यात आता मुदतवाढ मिळणार नाही असं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही स्पष्टं केलं आहे

रस्ते सुरक्षा क्षेत्रात भरीव काम करण्याची गरज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केली आहे

त्यासाठी रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा रस्ते नियमांबद्दल शिक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी तसंच अपघातसमयी दाखवण्याची तत्परता या चतू सूत्रीवर भर द्यावा लागेल असं ते म्हणाले

जनआक्रोश सारख्या स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेसंदर्भात देत असलेल्या शिक्षण उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं रस्ते अपघातांचं कारण हे रस्ते अभियांत्रिकी असल्यानं यासाठी सुमारे साडेबारा हजार कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट दुरुस्त करत असल्याची माहिती त्यांनी दिली या विशेष कार्यक्रमांतर्गत सडक सुरक्षारक्षक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नागपूरातल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीपर तसंच महापूरुषांच्या विचारांचा प्रभाव चित्रपटांच्या माध्यमातून वृद्धिगंत करण्याच्या हेतूनं कविवर्य सुरेश भट सभागृह सिनेमॅटिक स्क्रीनचं लोकार्पण नागपूर महानगरपालिकेला गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं मध्य प्रदेश सरकारच्या नागपुरात नव्यानं सुरू केलेल्या मुगनयनी या शोरूमचे उद्घाटनही आज गडकरी यांच्या हस्ते झालं हातमाग हस्तकलेच्या वस्तूंना देश विदेशात मोठी मागणी आहे केंद्र सरकारनं मेक उ ि ििया आत्मनिर्भर भारत अंतर्गत अशा हातमाग आणि हस्तकलेच्या वस्तूना प्रोत्साहन दिलं आहे त्यामुळे खादी ग्रामोद्योग हातमाग मंडळ यांनी जोमानं काम करावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

याविषयी जलक्षेत्राचे अभ्यासक डॉ उमेश मुंडल्ये यांनी आकाशवाणीला सांगितलं

ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही त्यांना प्रवेश निश्वित करता यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे

सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा

यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते

राज्यातील मंत्री आणि राजकीय नेत्यांवर चरित्र हननाचे आरोप राजकीय स्वार्थासाठी केले जात असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत केली एका युवतीच्या मृत्यू प्रकरणी भाजपकडून राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत मात्र मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या संदर्भात अगोदरच चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं

भारत आणि क्विंड यांच्यात चेन्नई क्विं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं सामन्यावर पकड घेतली आहे

प्रसूती दरम्यान महिलांचं आरोग्य राखण्यासंदर्भात केलेल्या महत्त्वाच्या कार्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक डॉ अभय आणि राणी बंग यांचा या लॅन्सेट या विज्ञान क्षेत्रातल्या जागतिक मासिकानं कौतुक काढले आहेत जगातल्या ज्या भागांमध्ये साधनांची कमतरता आहे अशा ठिकाणी सुलभ प्रसूती होण्याकरता डॉ अभय आणि राणी बंग यांनी एक नवी वद्यक्रीय पद्धत रूढ केली असं या मासिकानं म्हटलं आहे प्रसूतीवेळच्या निदान आणि उपचार पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी डॉ राणी बंग यांनी पारंपरिक दायांना विशेष प्रशिक्षण दिलं सुलभ प्रसूतीसाठी व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि भारत सरकारनं तसंच शेजारच्या पाकिस्तान अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांनीही डॉ बंग यांच्या या नव्या पद्धतीचा अवलंब केल्याचं या मासिकाने म्हटलं आहे मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पांच्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पाहणी केली यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर

राजीव आदी उपस्थित होते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं प्रकल्पाच्या कामांच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं मुंबई पारबंदर प्रकल्प हा यापूर्वी रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित होता

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधू संतांच्या विरोधात केलेल्या कथित उद्दारांच्या विरोधात भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीनं उद्या नाशिकला गोदा काठी रामकुंड शे साधू संतांच्या उपस्थितीत शंखनाद करण्याचं जाहीर केलं आहे साधू संतांच्या विरोधातील ही भूमिका म्हणजे काँग्रेसचा अजेंडा आहे असा आरोप भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे

बॉम्ब शोधक श्वानांना आता भर समुद्रातल्या तळांवर हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने उतरवून तिथे बॉम्बचा शोध घेणं शक्य होणार आहे या प्रकारचा पहिला प्रयोग आज मिंकी आणि मुक्ती या दोन श्वानांना नीलम या समुद्री तेल तळावर इॅलिकॉप्टरद्वारे उतरवून यशस्वीपणे पार पडला हॅलिकॉप्टरमधून तेल तळावर उतरल्यावर हे ब्वान आपल्या कामगिरीवर रवाना झाले यामुळे अशा तेल तळांवर जर बॉम्ब पेरले गेले तर ते शोधून काढून निकामी करणं शक्य होणार असून अशा तळांना त्यामुळे वाढीव सुरक्षा उपलब्ध होणार आहे नवी मुंबईतल्या एपीएमसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकानं आज स्वतः वर गोळी झाडून घेतली

त्यांची प्रकृती चिंताजनक असून वाशी डिल्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

दरम्यान बर्डफ्ल्यूनंतर कोबङ्या आणि अंडी नष्ट करण्याचे काम सुरु असतांनाच पशुखाद्याबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे पोल्ट्री मालकांचे लक्ष लागलं आहे वाशीमचा सायकलपट्र नारायण व्यास यांनी वाशीम ते रामेश्वरम असा सायकल प्रवासपूर्ण करून देशाचं दक्षिण टोक गाठलं आहे या पूर्वी त्याने देशाची उत्तर सीमा असलेल्या वाघा बॉर्डरपर्यंत सायकलनं प्रवास केला आहे व्यास हे देशभर सायकलने प्रवासकरून प्रदृषण मुक्त वसुंधरा आणि निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश देत असतात

त्यामुळे संस्मरणीय प्रवासासह निसर्गाला जवळून पाहण्याचा आनंद प्रवासी लुटत आहेत त्याबरोबरच स्थानिकांना उदरनिर्वाहाची संधी मिळत आहे राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्विम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे

गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या बऱ्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली राज्याच्या तिर भागात किमान तापमान सरासरी तिकंच होतं आज आणि उद्या राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे